उर्वरित आयपीएल स्पर्धा सप्टेंबरमध्ये घेण्याचा विचार टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेबाबतही प्रश्नचिन्ह केंद्रीय मंत्रीमंडळ आयडीबीआय बँकेमधून धोरणात्मक निर्गुतवणूक करण्याला आणि व्यवस्थापनावर असलेल्या नियंत्रणाचं हस्तांतरण करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल तत्त्वतः मंजु्री दिली

भारत आणि ब्रिटन यांच्यात स्थलांतरासह अन्य काही महत्त्वपूर्ण करार करण्यालाही काल मंजुरी देण्यात आली

इस्रायल ऑक्सिजन इस्रायलकडून भारताला केल्या जात असलेल्या मदतीच्या पहिल्या टप्प्यातील ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सचं नवी दिल्लीत आगमन झालं या आठवडाभरात आणखी ऑक्सिजन जनरेटर रेस्पिरेटरजीवनरक्षक औषधे आणि वैद्यकीय उपकरणे इस्रायलकडून भारतात पाठवले जातील असं इस्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी संदेशाद्वारे म्हटलं आहे कोरोनाच्या संकट काळात भारत इस्राईल दरम्यानचे परस्पर सहकार्य आणि मैत्री संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इस्रायलकडून भारताला मदत पाठवण्यासाठी एका कृती समितीची स्थापना करण्यात आली होती अनेक खासगी संस्था इस्रायली कंपन्या स्वयंसेवी संस्था आणि इस्रायलचे नागरिक यांच्या सहकार्याने ही मदत पाठवण्यात येत आहे

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह निती आयोगाचे डॉक्टर विनोद पॉल यांनी आसाम पश्चिम बंगाल ओडिशा बिहार आणि झारखंड या राज्यांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेतली

कोरोना संसर्ग पूर्वेकडील राज्यांमध्ये वाढत असल्याचं निदर्शनास आलं असून नव्यानं आढळणाऱ्या रुग्ण संख्येत तसेच मृत्यू संख्येतही वाढ दिसून येत आहे

या चर्चेत विचारांची चांगली देवाणघेवाण झाली याबाबत जयशंकर यांनी समाधान व्यक्त केले कोविड संकटाचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच दूरगामी उपाय असून यासाठी उत्पादनासह अखंडीत पुरवठा साखळ्या आणि उदार धोरणाची आवश्यकता आहे याबाबत या चर्चेत सहमती झाली कोविड संकटामुळे भूराजकीय बदल दिसून येत असून पारदर्शकताविश्वासार्हता आणि धोरणात्मक लवचिकता यावर परिणाम दिसून येत असल्याचं जयशंकर म्हणाले

भारताच्या परराष्ट्र सचिव रीवा गांगुली दास आणिग्वाटेमालाचे उप परराष्ट्रमंत्री कार्लोस रामिरो मारटीनेझ यांनी भाग घेतला दोन्ही देशांदरम्यान मैत्री आणि भारताचे संबंध कायम असूनराजकीय आर्थिक सांस्कृतिक व्यापारी द्विपक्षीय संबधांचा या बैठकीत आढावाघेण्यात आला कृषी विज्ञान तंत्रज्ञान ऊर्जा शिक्षण आरोग्य या क्षेत्रातसहकार्य वाढवण्याच्या शक्यता बाबत चर्चा झाली गडकरी भारतात बोगद्यांच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाअवलंब करणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनीम्हटले आहे यामुळे बोगदे निर्मितीसाठीचा खर्च कमी होऊ शकतो असं ते म्हणाले बोगद्याच्यानिर्मितीतील सध्याचे प्रवाहनवोन्मेश आणिभविष्यातील संकल्पना या बाबत एका आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये ते बोलत होते

सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नकरता बोगदे निर्माण करण्याचं किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी संबंधितयंत्रणांनी प्रयत्न करावेत असे गडकरी म्हणाले

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी या दोघांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली असून बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर विविध गुन्हे नोंदवले आहेत

न्यायाधीश पी

दरम्यानबँकेचे मूल्यनिर्धारक डॉक्टर विश्वनाथ प्रभू यांची जामीन याचिका न्यायालयानं फेटाळली आहे

आयपीएलचे अध्यक्ष ब्रीजेश पटेल यांनी सप्टेंबरचा पर्याय नाकारला नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ आणि इतर देशांच्या समितीसाठी प्रतीक्षा करण्याचे सांगितले आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार